उद्यापासून सुरु होत असलख्या संसदख्या अधिवध्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक सुरु

निवडणूक आयोगानं गुजरात बिहार आणि ओरिसामधल्या राज्यसभाव्या सहा जागांसाठीच्या पोटनिवडणूकीची कली घोषणा

क्रिकट्टाविश्वचषक स्पर्धेत आज मँचस्तिर इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना

संसदेच कामकाज सुरळीतपणे चालू द्यावं असं आवाहन यावेळी सरकारतर्फे विरोधी पक्षांना केलं जाईल या अधिवेशनात तिहेरी तलाक राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमधल्या शिक्षक भरतीमधलं आरक्षण आधार तसंच ित्र विधेयकं चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे

राज्यसभा सदस्य अमित शहा स्मृती ईराणी रविशंकर प्रसाद आणि अच्युतानंद सामंत हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे तर प्रताप केसरी देब आणि सौम्य रंजन पटनाईक हे ओडीशा विधीमंडळात निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी हे फेरमतदान होणार आहे कृषीक्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करण्याकरता एक उच्चस्तरीय कृतीदल स्थापन करायची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक मंडळाची पाचवी बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ही माहिती दिली ही समिती लवकरच स्थापन केली जाईल आणि त्यासंबंधीचा अहवाल दोन तीन महिन्यात सादर केला जाईल असं ते म्हणाले या बैठकीत पावसाच्या पाण्याच संधारण दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरचे उपाय जिल्ह्यांचे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आणि सुरक्षाविषयक मुद्यांवर चर्चा झाली असं कुमार यांनी सांगितलं भारताचं नवं शैक्षणिक धोरण संकटात असलख्वि भारतीय भाषांचं संरक्षण करणारं आह असं या धोरणाच्या मसुदा समीतीच सिदस्य प्राध्यापक एम का श्रीधर यांनी म्हटलं आहा निळाल बंगळुरु इथं आयोजित एका संमध्यात बोलत होत प्रधामंत्र्यांच्या अध्यक्षतखिली राष्ट्रीय शिक्षा आयोगाची स्थापना करण्याचं प्रस्तावित असून या आयोगात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री दर्शतील राज्यांचमुिख्यमंत्री आणि तज्ञांचा समावधीअसत्त्व आणि हाच आयोग दधीचं शैक्षणिक धोरण ठरवत्तीअशी माहिती श्रीधर यांनी दिली नव्या शैक्षणिक धोरणात प्रादशिक भाषांमध्यशैक्षणिक आशय आणि मजकूर तयार करण्याची तरतूद असायला हवी असं मत या संमव्नमाला उपस्थिती असलख्खा मणिपाल ग्लोबल एज्युक्शिनचअध्यक्ष मोहनदास पै यांनी व्यक्त कलि

राज्याच्या ग्रामपंचायत आणि शहरी भागात या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पंचायतराज आणि पेयजल विभागाचे सहसचिव एस

दास यांनी दिली

आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात बोलताना आसाम कौशल्य विकास मिशनचे मुख्य संचालक ए पी तिवारी यांनी काल ही माहिती दिली ही संकल्पत शैक्षणिक संस्था कुशल शहर म्हणून ओळखली जाईल असंही ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार करण्यात आला राज्यपाल चे

नव्या मंत्र्यांमधे राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार सुरेश खाडे अनिल बोंडे अशोक उईके जयदत्त क्षीरसागर योगेश सागर तानाजी सावंत आणि अविनाश महातेकर आदींचा समावेश आहे दरम्यान गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह सहा विद्यमान मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले त्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्विकारले आहेत महाराष्ट्रात सर्व रेशन दुकानांमधे शिधापत्रिकाधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य उपलब्ध करुन देणं बंधनकारक असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावत यांनी स्पष्ट केलं आहे या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून सर्व अधिका यांना या परिपत्रकाची अंमलबजावणी करायला सांगितलं असल्याचंही ते म्हणाले

बांग्लादेशातल्या भारतीय उच्चायुक्तान आज ढाका विद्यापीठाच्या आवारात एक सायकल रॅली काढण्यात आली भारताच्या उच्चायुक रीवा गांगुली दास यांनी या रॅलीच उद्घाटन केलं महात्मा गांधी यांनी जगभरातल्या लाखो लोकांना प्रेरणा दिली असून त्यांच्या संकल्पना आणि विचार आजही तितकेच उपयुक्त आहेत असंही त्या म्हणाल्या

न्युझिलंडच्या नागरी संरक्षण दलानं याआधी किना यांवर सावधानतेचा शिवा दिला होता मात्र भुकंप केवळ बेटापुरताच मर्यादित राहिल्यानं अमेरिकनं पॅसिफीक समुद्राच्या दक्षिण भागातील ल्सुनामीची सूचनाही मागे घेतली आहे या काळात या भागातल्या समुद्रात केवळ काही मोठ्या लाटा उसळतील असा ईशारा देण्यात आला आहे

मात्र सामन्यावर पावसाचं सावट असू शक्वि असा अंदाज व्यक्त कळा जात आह ऑल इंडिया रखिओच्या एफ

टी एच हिंदी वाहिनीवर दुपारी अडीच वाजल्यापासून या सामन्याचं थांट्यसमालोचन आपल्याला ऐकता यईके